कोविशील्ड लसीच उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची सिरम इन्स्टिटयूट ची ग्वाही

श्रीराम नवमी आज सर्वत्र साधेपणानं साजरा

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमानाची शक्यता

कोविशिल्ड लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगतानाच सीरमनं लसीचे दरही जाहीर केले आहेत

सीरम इन्स्टिट्यूटचे म्ख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या स्वाक्षरीनं या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं आहे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लसीच्या निर्मितीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे

याशिवाय अन्य काही पूरक निर्णयही घेण्यात आले आहेत त्याला अन्सरून सीरमनंही उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे प्ढील दोन महिन्यांत उत्पादन वाढवून लस तूटवड्याच्या समस्येवर मात करू असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे

पंतप्रधान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करावा असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिला आहे देशात कोविडच्या द्सऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री देशाला संबोधित करत होते देशाला संकल्प साहस आणि तयारीसह कोरोना विषाणूच्या द्सऱ्या लाटेला पार करायचं असल्याचं ते म्हणाले नागरिकांनी कोविड नियमांचं कसोशीनं पालन करावं देश या आपत्तीतून नक्कीच बाहेर पडेल आपण देशाला द्सऱ्या टाळेबंदीपासून वाचव् शकू मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये घरातल्या बालकांनी आपल्या आईवडिलांना विनाकारण घराबाहेर जाऊ देऊ नये असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं कोविडवरच्या औषधांसह प्राणवायूचं उत्पादन वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या विविध भागात काम करणाऱ्या कामगारांनी स्थलांतर न करता आहेत त्या ठिकाणीच थांबावं कामगारांचं काम बंद होणार नाही तसंच ते असतील तिथेच त्यांना कोविड लस मिळेल असंही ते म्हणाले

ते काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते

त्यासाठी सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपलं बँक खातं आधार क्रमांकाशी तात्काळ जोडून घ्यावं असन आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे दरम्यान राज्य सरकारच्या निर्णयान्सार सात कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वितरित करताना कोणत्याही परिस्थितीत खराब अन्नधान्य वितरीत होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असं अन्न नागरी प्रवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी सांगितलं आहे याबाबत तक्रारी आल्यास सर्व तक्रारींची शहानिशा करून दोर्षीवर कठोर कारवाई झाली पाहिजे असा इशाराही भ्जबळ यांनी दिला भ्जबळ यांनी काल शिवभोजन थाळी आणि अन्नधान्य वितरणासंदर्भात विभागाचे अधिकारी आणि राज्याच्या सर्व जिल्हा प्रवठा अधिका यांसमवेत मंत्रालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते

ठिकठिकाणच्या राम मंदीरांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा साजरा झाला भाविकांना दर्शनासाठी मंदीरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे राष्ट्रपति उपराष्ट्रपती पंतप्रधान म्ख्य मंत्री यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रभू श्रीरामचंद्रांनी दाखवलेल्या सत्याच्या लोककल्याणाच्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करु या असं उपम्ख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे नागप्रातील प्रचिन पोद्दारेश्वर मंदिरात मोचक्या पूजाऱ्यांच्या उपस्थितीत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला तर रामनगरच्या मंदिरात देखील रामनवमी साधे पणाने साजरी झाली रामनवमी निमित्त रामनगरच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे दरम्यान नागरिकांनी संध्याकाळी घरप्ढे दिवे पणत्या लाऊन जयघोष करावा असे आवाहन रामनगर मंदिर समितितर्फे करण्यात आले आहे

दरम्यान आज भाविक नसले तरी मंदिरातील निवडक प्जाऱ्यांच्या वतीने पहाटेपासूनच महा अभिषेक पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम झाले

महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आलेली आहे परंत् राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे संख्येने कमी व दूर अंतरावर असल्याने प्रवास करून केंद्रावर जाऊन लस घेणे लोकांसाठी जिकिरीचे ठरत आहे

त्यावेळी लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करून घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम राज्य सरकारने हाती घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे पटोले यांनी यासंदर्भात म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे

ऑक्सिजन गळतीच्या द्र्घटनेची बातमी धक्कादायक आहे मन हेलावणारी आहे

पाडवी अन्सूचित जमातीच्या कोविड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च सरकार उचलणार आहे आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांनी काल ही माहिती दिली

पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने सध्या शहरात केवळ दोन लसीकरण केंद्र स्रु आहेत असे महापलिकेच्या पत्रकात म्हंटले आहे दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास अशा परिस्थितीत रुग्णसेवा करण्यासाठी मदत व्हावी म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या डॉ आंबेडकर प्रभाग क्र

हवामान विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज आणि उदया वादळी वाऱ्यासाह वीजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या काळात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टि होऊ शकते